कोरिया खुल्या बँडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात परुपल्ली कश्यप पराभुत स्पर्धेतलं भारताचं आव्हान संप्ष्टात ईडी अर्थात सक्तवसूली संचालनालयाच्या कारवाईत नाहक शरद पवारांचं नाव गोवण्यात आल्यानं उद्वीग्न झालो त्यातूनच आमदारकीचा राजीनामा दिला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं पवार कृटंबात कोणताही कलह नाही असं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं शरद पवार कुटुंब प्रमुख आहेत त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे राजीनामा देताना क्टुंबातले सदस्य किंवा पक्षनेत्यांशी चर्चा केली नाही त्यांना सांगितलं असतं तर राजीनामा द्यायला त्यांनी परवानगी दिली नसती त्यांचं मन द्खावल्याबद्दल माफी मागतो असं अजित पवार म्हणाले

शिखर बँकेवर संचालक म्हणून सर्वपक्षीय सदस्य आहेत मात्र शरद पवारांचा संचालक मंडळाशी संबंध नाही असंही ते म्हणाले अजित पवार यांनी काल राजीनामा दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पवार कटंबातल्या सर्व सदस्यांची आज सकाळी चर्चा झाली त्यानंतर द्रपारी अजित पवार यांनी वार्ताहर परिषदेत आपलं मनोगत व्यक्त केलं सरकार सुडबृध्दीचं राजकारण करीत असल्याचं शऱद पवार यांचं म्हणणं चुकीचं आणि न्याय व्यवस्थेवर संशय घेणारं आहे अशी टीका भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे ते आज नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते

उच्च न्यायालयाच्या आदेशाअन्वयेच त्यांच्यावर ग्रन्हा दाखल झाल्याचंही भंडारी म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते घोटाळ्यातील कारवाई च्कवण्यासाठी भाजपात आल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रब्ध्दे यांनी शनिवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोडून काढला आहे त्यांच्या मतदार संघातील मतदार भाजपला अन्कूल झाले आणि त्यांच्या रेट्याम्ळेच ते भाजपत दाखल झाले असं सहस्रब्दधे यांनी यावेळी म्हटलं य्तीची घोषणा एक दोन दिवसात होईल अशी माहिती शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिली ते मुंबईत जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते युतीबाबत अमित शहा आणि म्ख्यमंत्र्यांबरोबर चांगली बोलणी स्रु आहेत काही जागांवर कोण जिंकू शकेल याबाबत चाचपणी सुरु असल्याचं ते म्हणाले त्याचवेळी मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवायचं आहे तसं वचन बाळासाहेबांना दिलं आहे शिवसैनिक सोबत असताना कुणाचीही भीती नाही असं त्यांनी सांगितलं

युती झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात परस्परांच्या उमेदवारांना निवडून आणण्याची ताकद निर्माण करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी प्रारंभ झाला

परंडा विधानसभा मतदारसंघातून आर्यनराजे शिंदे यांचा पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे

नाशिक जिल्ह्यात नाशिक पूर्व मतदारसंघातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

स्कॉर्पिन वर्गातल्या आय एन एस खांदेरी या द्सऱ्या पाणब्डीचं आज म्ंबईत माझगाव डॉक इथं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जलावतरण झालं पाणब्डीची निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले

सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजबूत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याचंही ते म्हणाले आय एन एस खांदेरी या पाणब्डीम्ळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे याची जाणीव पाकिस्तानला व्हायला हवी असं सांगून देशातल्या शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला पाकिस्तानचे प्रधानमंत्री पाठिंब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घेत आहेत असं ते म्हणाले माझगाव गोदीत आयएनएस नीलगिरी या लढाऊ नौकेचं जलावतरण राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते झालं नौदल प्रम्ख अष्ठमिरल करमबीर सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

इंचिऑन इथं सुरू असलेल्या कोरीया खूल्या बँडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात आज भारताच्या परुपल्ली कश्यपला पराभृत व्हावं लागलं त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपृष्टात आलं आहे

मुलांच्या संघात कोल्हापुरच्या संघानं पुणे संघाचा पराभव करत विजय मिळवला तर म्लींच्या संघात प्णे विभागानं लातूर विभागाच्या संघाचा पराभव करत विजय संपादन केला भंडारा जिल्ह्यात भाजपाच्या एका आमदाराला महिला पोलिस अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी आज अटक करण्यात आली

पत्रकारिता हा सध्या व्यवसाय झाला असून समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचं प्रमाण वाढल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे ते आज औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेत अरूण साधू व्याख्यानमालेत आजची माध्यमं आणि राजकारण या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते परभणी जिल्ह्यात आचारसंहितेच्या भंगाचा ग्न्हा आज नोंदवण्यात आला आहे जिंतूर तालुक्यात मौजे कोरवाडी इथं आमदार विजय माणिकराव भांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतुन सांस्कृतिक सभागृह सभामंडप बांधकाम उदघाटनाचा फलक कायम राहिला होता गेल्या चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला कोकणात ब याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बह्तेक सर्व ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे